यंदा आतापर्यंत पाच पूर्णांक सात दशलक्ष टन साखरेच्या निर्यातीचे करार झाले असून पाच पूर्णांक सहा दशलक्ष टन साखर कारखान्यांमधून रवाना झाल्याची माहिती अन्न मंत्रालयाचे सहसचिव सुबोधकुमार सिंह यांनी दिली मात्र कोविड प्रादूर्भावामुळे काही कारखान्यांना साखरेची वाहतुक करता आलेली नाही या कारखान्यांना साखरेची वाहतुक शक्य व्हावी यासाठी ही मुदत डिसेंबरपर्यंत वाढवत असल्याचं सुबोधकुमार यांनी सांगितलं साखर कारखान्यांनी साखरेचं अतिरिक्त उत्पादन टाळण्यासाठी उत्पादन घटवून इथेनॉल निर्मितीवर लक्ष केंद्रीत करावं असं राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी म्हटलं आहे साखर कारखान्यांना तोटा टाळण्यासाठीही त्याचा उपयोग होईल असं ते म्हणाले

नवीन कृषी सुधारणा कायद्यांबाबत काँग्रेस पक्षाकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे ते आज पत्रकारांशी बोलत होते काँप्रेस पक्षाच्या या डावपेचांना शेतकऱ्यांनी बळी पडू नये असं जावडेकर म्हणाले काँप्रेस पक्षाने त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात या सुधारणांचा उल्लेख केला होता याकडे जावडेकर यांनी लक्ष वेधलं कोरोनाची परिस्थिती हाताळताना हलगर्जीपणा दाखवल्याप्रकरणी नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे यांच्या विरोधात पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत क्षेत्रिय स्तरावरील समन्वयासाठी शिंदे यांची नियूक्ती करण्यात आली होती मात्र त्यांनी समन्वय साधण्यात दूर्लक्ष केल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे यांनी गुन्हा दाखल केला आहे राजपत्रित वर्ग एक अधिका याच्या विरोधात गुन्हा दाखल होण्याची ही राज्यातील पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात येत आहे हुतात्मा भगत सिंग यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे भगत सिंग यांची शौर्य गाथा देशवासियांना शतकानुशतकं प्रेरित करत राहील असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे

लता मंगेशकर यांनी आपल्या अभिजात गायकीने हिंदी चित्रपट सुष्टीवर अधिराज्य गाजवले

लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर समाजातल्या सर्वच स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत असून अनेक मान्यवरांनीही विविध माध्यमातून आणि समाजमाध्यमावर लतादिदिंना शुभेच्छा दिल्या आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या आपण लता दिदींच्या निरोगी दीर्घायुष्याची कामना करतो असं प्रधानमंत्र्यांनी ट्वीट संदेशात म्हटलं आहे आपल्या मधूर आवाजानं रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणा या लतादिदिंनी दिर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी ट्विट संदेशात दिल्या आहेत आपल्या सुमधुर गायनानं गेली अनेक दशकं जगभरातल्या कोट्यवधी रसिकांना स्वर्गीय आनंद देणाऱ्या लतादिर्दीना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना शूभेच्छा दिल्या आहेत लोकसेवा आयोगाच्या परीक्षा याहून अधिक पुढे ढकलणं शक्य नाही असं केंद्रीय लोकसेवा आयोगानं सर्वोच्च न्यायालयात आज सांगितलं न्यायमूर्ती ए

खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं केंद्रिय लोकसेवा आयोगाला आपली भूमिका प्रतिज्ञापत्राद्वारे मांडायला सांगत पुढील सुनावणी बुधवारी ठेवली आहे या वर्षीची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणा या काही परिक्षार्थींनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायलयानं हे निर्देश दिले आहेत कृषी सुधारणा कायद्याला पंजाबमध्ये होत असलेला विरोध आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही रेल्वे गाड्यांचे मार्ग अंशत खंडित केले आहेत यामुळे अमृतसर नांदेड ही रेल्वेगाडी उद्या अमृतसर स्थानकावरुन न निघता दिल्लीहून नांदेडकडे परत येणार असल्याचं रेल्वे प्रशासनानं कळवलं आहे रिझर्व्ह बँकेनं उद्यापासून सुरु होणारी पतधोरण समितीची बळ्क पुढे ढकलली असून बळ्कीची नवीन तारीख लवकरच कळवली जाईल असं प्रसिद्वी पत्रकाद्वारे जाहीर केलं आहे चौथं द्वात्तासिक पतधोरण ठरवण्यासाठी ही बछ्क उद्यापासून तीन दिवस चालणार होती करोनाच्या संकटामुळे प्रत्येक क्षेत्रातले रोजगार अडचणीत आले आहेत गांजलेल्या मनांना मनोरंजनातून उभारी देण्याचं काम करणारं नाट्यक्षेत्रातसुद्धा त्याला अपवाद नाही या क्षेत्रातले पडद्यावरच्या आणि त्यापेक्षाही पडद्यामागच्या कलाकारांचं जीवन हलाखीचं झालं आहे त्यांच्या पाठीवर आपुलकीचा हात ठेवण्याचं काम मराठी नाटक समूहानं केलं आहे

त्यांच्या मदतीसाठी मराठी नाटक समूहानं एक हात आपुलकीचा विश्वासाचा आपल्या माणसांना सावरण्याचा हा उपक्रम हाती घेतला

राज्यातल्या आरोग्य सेवा क्षेत्रातले गस्पिकार रोखण्यासाठी गृह विभाग त्या क्षेत्रावर बारकाईनं लक्ष ठेवून आहे असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल सांगितलं यासाठी सरकारनं अनेक उपाययोजना केल्या असल्याची माहिती त्यांनी दिली लोकांनीही याकामी सरकारला मदत करावी असं आवाहन त्यांनी केलं राज्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी योजनेद्वारा कोरोनाचं समूळ उच्चाटन करण्याचा प्रयत्न केला जात आहे असं देशमुख यांनी सांगितलं

या मोहिमे अंतर्गत आरोग्य पथक घरोघरी जाऊन ताप आणि ऑक्सिजन पातळीची तपासणी करीत आहे

गोदावरी नदीच्या वरच्या भागात सातत्यानं होत असलेल्या पावसामुळे नांदेड इथं गोदावरी नदीत पाण्याची आवक वाढत आहे

पाणी पातळी वाढल्यामुळे गोवर्धन घाट या ठिकाणी होणारे अंत्यसंस्कार हे सिडको इथल्या स्मशान भूमीत करावे लागत आहेत प्रशासनाने नदी काठच्या गावकऱ्यांना सावधानतेचा आणि सतर्कतेचा इशारा दिला आहे दरम्यान जिल्ह्यात आज पावसानं उघडीप दिली आहे